चाचण्याची यशस्वी अंमलबजावणी करणे उपाययोजनांच्या व्यापकतेने संपूर्णपणे आढावा घेणे आणि चाचणी करणे यामुळे रुग्णांच्या वरे होण्याचे प्रमाण देखील सातत्याने वाढते राहिले आहे

सीमाभागात लष्करातर्फे तटवर्ती भागात नौदलातर्फे तर हवाईदल ठाण्यांजवळच्या परिसरात हवाईदलातर्फे प्रशिक्षण देण्यात येईल यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष आघाडीवर लष्करी जीवनाचा आणि शिस्तीचा अन्भव मिळेल तसंच सेनादलात भरती होण्याची प्रेरणा मिळेल ही योजना राज्यसरकारांच्या सहयोगाने राबवण्यात येणार आहे

राज्यात पोलीस पदावर अधिकाधिक अल्पसंख्याक तरुणांची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात येणार आहे

व्यंकैय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी संरक्षणंत्री राजनाथसिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी आज दिल्ली इथल्या सदैव अटल या वाजपेयींच्या समाधीस्थळाला भेट देऊन त्यांना प्ष्पांजली वाहिली आहे

राज्यातल्या सर्व जिल्हा रुग्णालयं आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये लिक्विड ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात येणार असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं

विदर्भातील कोविड रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी शहरात अत्याधुनिक वैद्यकीय सोयी सुविधांनी सुसज्ज असे जम्बो रुग्णालय मानकापूर येथे उभारण्यात येणार असून सुमारे एक हजार रुग्णांसाठी सुविधा येथे उपलब्ध होईल अशी माहिती आज नागपूरचे पालकमंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात नागपूर येथे जम्बो कोविड हॉस्पिटलसाठी शहरातील योग्य जागा सुलभ होईल यादृष्टीने डॉ राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते

त्यामुळे पोलिसांनी प्न्हा गोळीबार केला यामध्ये अनेक जण शहीद झाले

आकाशवाणीच्या बातम्यासाठी मंगेश बेले चंद्रप्र नागपूर शहरासह ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासोबतच शून्य मृत्यू संख्येसाठी नियोजन करा अशा सुचना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आरोग्य राज्यमंत्री यांनी सर्व आरोग्य अधिकारी यांची नुकतीच बैठक नागपूरमध्ये घेतली त्यावेळी ते बोलत होते या बैठकीमध्ये त्यांनी कोरोना विषयक बाबींचा नागपूर शहर व ग्रामीण भागाचा आढावा घेतला विदर्भात सर्वद्र पावसानं हजेरी लावली आहे विविध ठिकाणी धरणातून विसर्ग स्रू करण्यात आला आहे

नागपूरातही गेले दोन दिवस संततधार पाऊस स्रू असून येत्या आठवड्यातही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे गडचिरोली जिल्ह्यातील प्रस्थितीचा आढावा ऐकूयात आमच्या प्रतिनिधींकडून

भामरागड नजीकच्या परकोटा नदीच्या प्राचे पाणी मध्य रात्रीपासून भामरागड गावात शिरल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे